मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि लवकर निदान याम्ळे रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

दलितांवरचे अत्याचार रोखण्याबाबत राज्य सरकार द्र्लक्ष करत असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात टाळेबंदीमधे राज्यात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे घरे जाळल्याचे दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत या अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या तीव्र निषेध आंदोलन केलं जाणार आहे अशी घोषणाही आठवले यांनी केली आहे सुरक्षित अंतर ठेवून हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

हे वर्ष आव्हानात्मक होतं त्याम्ळे यावर्षी ग्वणता यादी जाहीर केलेली नाही असं परिषदेनं म्हटलं कोरोनाच्या प्राद्र्भावाम्ळे काही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या त्या विषयांसाठी विदयार्थ्यांनी शाळांतर्गत परीक्षांमधे मिळवलेल्या गुणांच्या आधारावर गुण दिले असल्याचं परीषदेनं सांगितलं जे विद्यार्थी निकालाबाबत समाधानी नाहीत ते विद्यार्थी ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या होत्या त्या विषयांसाठी प्न्हा परीक्षा देण्याचा पर्याय निवड् शकतात असंही परीषदेनं म्हटलं आहे